त्यांनी आज महाराष्ट आणि गुजरातमधील कोरोना विषाणूच्या परिस्थीतीसंबंधी द्र दृष्य संवाद प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली या दोन राज्यांतील सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांतल्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला आपल्याला देशातल्या सगळ्या जिल्ह्यांना अत्यल्प किंवा रुग्ण नसलेल्या हिरव्या क्षेत्रात रुपांतरित करायचं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यावेळी म्हणाले

मध्य रेल्वेतर्फे याची माहिती देण्यात आली आहे काल मध्यरात्रीनंतर ही रेल्वे सोडण्यात आली असून चोवीस डब्यांच्या या गाडीतून राज्य सरकारकडील नोंदणीकृत नियुक्त कामगारांना रवाना करण्यात आलं मध्य रेल्वेनं काल रात्री ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथूनही दोन विशेष श्रमिक रेल्वे सोडल्या आहेत यातील एक रेल्वे साडे आठ वाजेच्या सुमारास बिहारमधील दरभंगाकडे बाराशे कामगारांना घेऊन खाना झाली आहे दुसरी रेल्वे सुमारे साडे नऊशे स्थलांतरित कामगारांना घेऊन आंध्र प्रदेशमधील गुंटकालकडे रात्री अकरा वाजता रवाना झाल्याची माहितीही मध्य रेल्वेनं दिली आहे

शहरातल्या शहागंज बुढीलेन चेलीप्रा जुना मोंढा या भागात लोकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असल्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी रस्ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिस आयुक्तांनी म्हटलं आहे चांदणे चौक ते चेलीपुरा चौक हर्षनगर ते मंजुरपुरा हे रस्ते बंद करण्यात करण्यात आले आहेत अप्निशमन दलाची वाहनं रुग्णवाहिका या मार्गावरुन जाऊ शकतील तसंच नागरिकांना या मार्गांवरुन पायी ये जा करता येऊ शकेल वाहनधारकांनी या रस्त्यांऐवजी चंपाचौक जामा मशीद महापालिका कार्यालय या पर्यायी रस्त्यांचा वापर करावा अशा सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत

यात कराडचे दहा आणि फलटणचे दोन रुग्ण आहेत यामध्ये फलटण इथल्या कोरोना केअर सेंटरमधील एका आरोग्य सेविकेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे

संयोजक शिखरचंद बागरेचा आणि सहसंयोजक जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत आता पर्यंत पाच हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून औषधींचं मोफत वाटपही करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जात असतांना मुंबई आग्रा महामार्गावर या तरुणाचा अपघात झाला होता त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे

दूरदृष्य संवाद प्रणीलाद्वारे ही बैठक झाली कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रस्थान करीत असताना आवश्यक त्या ठिकाणी मार्ग बदलून पंढरपूरला जाईल यात अंत्यत कमी वारकऱ्यांचा सहभाग असेल तसंच सातही प्रमुख पालखी सोहळ्याबाबत एक प्रकल्प तयार करण्यात येईल असं या वेळी ठरवण्यात आलं याबाबत एक समन्वय समिती शासनाशी चर्चा करेल असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे